ही बंदी तात्काळ प्रभावानं लागू झाली आहे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं कांद्याच्या निर्यातीवरच्या बंदीबाबतच्या धोरणात दुरुस्ती करुन हा निर्णय घेतला त्याआधी कांद्याच्या उपलब्धतेचा नेमका अंदाज यावा तसंच बाजारात आणखी कांदा आणण्याबाबत शेतकरी व्यापारी आणि निर्यातदारांना तयार करता यावं यासाठी सरकारनं संयुक्त सचिव दर्जाच्या दोन अधिका यांना त्यांच्याशी चर्चा करण्याकरता महाराष्ट्रात पाठवलं होतं केंद्रसरकार राज्यांच्या मागणीनुसार त्यांना कांद्याचा पुरवठा करत आहे अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं की सरकार कांद्याची मागणी भागवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करेल

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वपूर्ण उपक्रम असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या रिपुदमन बेल्वी यांच्याशी त्यांनी मन की बात च्या माध्यमातून संवाद साधला

जनतेला तंबाखूचा त्याग करण्याचं तसंच ई सिगारेटच्या जाळ्यात न फसण्याचं ावाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं फीट इंडीयाचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी ापल्याला सर्व प्रकारची व्यसनं सोडणं गरजेचं असल्याचंही मोदी म्हणाले सोशल माध्यमांवर भारत की लक्ष्मी हध्वटेक्विंग वापर करून श्वपल्या मुलींच्या कामगिरीचा उल्लेख करायचं श्वाहनही प्रधानमंत्र्यांनी जनतेला केलं

शारदीय नवरात्र उत्सवाला ाजपासून प्रारंभ होत ा हे

कोकणात अनेक ठिकाणी घराघरात घटस्थापना केली जाते

नवरात्र महोत्सवानिमित्त पंढरपूर शिल्या विड्डल रुक्मीणी मातेच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं शियोजन केलं शिहे

या बैठकीत दोन्ही राज्यांमधल्या उमेदवारांची नावं निश्वित करण्याविषयीची चर्चा होईल

स्थायी पथक व्हिडीओ सर्वेक्षण पथक आणि तपासणी नाका पथकांमधील कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रामाणिकपणे काम करावं उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची नोंद करावी